मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा प्रस्ता मांडण्यात आला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या प्रस्तावावर हरकत घेतल्यानंतर सदनात गदारोळ सुरू झाला उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितल्यावरही गदारोळ न थांबल्यानं सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर पुरवणी मागण्यांवर चर्चेचा पुकारा झाला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भ्जबळ यांनी हक्कभंग प्रस्तावाचा मुद्दा लावून धरल्याने सदनात पुन्हा गदारोळ सुरू झाला त्यावर उपाध्यक्षांनी कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब केलं दरम्यान शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं

पक्षाकडून आज याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत धैर्यशील माने प्रियंका चतुर्वेदी आणि अन्य सात जणांची पक्षप्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

ही प्रतिपिंड दोन प्रकारची असतात सामान्य प्रकारची प्रतिपिंडं कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करू शकत नाहीत असं पुण्याच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेतल्या शास्त्रज्ञ विनिता बाळ यांनी स्पष्ट केलं आहे

आतापर्यंत आतापर्यंत एकोणीस हजार आठशे चौऱ्याण्णव रुग्ण उपाचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत

या रुग्णालयातल्या सेवा सुधारण्यासाठी नवीन संस्थेला कंत्राट देण्यात येत असल्याचं प्ण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं गेल्या आठवड्यात एका पत्रकाराच्या मृत्यूनंतर या सुश्रषा केंद्रातली अव्यवस्था समोर आली होती

गेल्या दोन दिवसांत रियाची एकूण चौदा तास चौकशी झाली आहे

रिया आणि या तिघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे

कंगनाने या घरात अनेक बदल केले मात्र त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही असं या नोटीसमध्ये नमूद आहे